मान्सूननं देश व्यापला राज्यातही पावसाचं पूनरागमन

सहा महिन्यात सर्व प्रावे नोंदवून घ्यावे असंही न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे

कर्नाटक कर्नाटकातला राजकीय पेच अजून सुटला नसून कर्नाटक विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा सोमवारी पुढे सुरु होईल

पण आता या राजकीय नाट्याने वेगळच वळण घेतलं आहे राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत

संस्थात्मक सुधारणा कार्यपद्धतीचं सुसूत्रीकरण आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळणं अधिक सुलभ व्हावं यासाठी हे विधेयक असल्याचं कार्मिक मंत्री जितेंद्रसिंग यांनी विधेयक मांडताना सांगितलं मात्र या विधेयकानुसार माहिती आयुक्तांना निवडणुक आयुक्तांच्या समकक्ष दर्जा असणार नाही त्यामुळे त्यांच्या स्वायत्ततेवर गदा येईल अशी भीति सभागृहातील कॉप्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केली कॉंग्रेसन या मुद्द्यावरून सभात्याग केला

राज्य मानवी हक्क आयोगांच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयातील न्यायाधीश नेमावे अशी तरतूदही या सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे मोदी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात कोणत्या मुद्द्यांचा उहापोह व्हावा या बाबतचे आपले विचार कळवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलं आहे लोकांनी आपले विचार नमो ऍपवर कळवावेत असं मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल याबाबत माहिती दिली लोकसभा आणि राज्यसभा या वाहिन्यांसह दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांचं आपण प्रसारण करत आहोत अशा अर्थाचं प्रतिज्ञापत्र सर्व केबल चालकांनी एक महिन्यात सादर करण्यास सांगितल्याचं जावडेकर म्हणाले

मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी काल पदभार स्वीकारला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

आदित्य ठाकरे धळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असं आश्वासन शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धुळ्यात शेतकऱ्यांना दिलं जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने काल दुपारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे यांचा विजय संकल्प मेळावा झाला यात त्यांनी शेतकऱ्यांसह शिवसर्फिकांशी संवाद साधला यावेळी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख खासदार संजय राऊत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे ध्रळे जिल्हा संपर्कमंत्री दादा भूसे उपस्थित होते

या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केलं आहे

लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येणार आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत या प्रस्कारांची घोषणा केली पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेख लेखन पुरस्कार तर बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हरी तुगांवकर यांना देण्यात येणार आहे

पर्यटन अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकास कामांचं उदघाटन पर्यटन मंत्री जयकृमार रावल यांच्या हस्ते काल झालं जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देवगड इथलं श्री दत्त देवस्थान संस्थान नगर तालुक्यातील मांजरसुंबा इथला गोरक्षनाथ गड आणि वारूळवाडी मिरावली पहाड या धार्मिक ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर त्यांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली

गुंतवणुकीवर मोठा लाभ मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका उद्योजक दांपत्यानं आपल्याला ठकवलं असा गायकवाड यांचा आरोप आहे अद्याप कोणालाही अटक झालेली नाही वीज प्रकल्प कोल्हापर सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती केल्यास हजारो कोटींचं शासन अनुदान वाघून विजेचं अर्थकारणच बदलेल असं प्रतिपादन राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल केलं

अशोक उईके यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव इथं केलं पूण्याची आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था आणि पांढरकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी विकास विभागानं विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता

बालहक्क गडचिरोली शाळा आणि अन्य ठिकाणी होत असलेल्या बालहक्कांच्या उल्लंघना विषयीच्या तक्रारींची गंभीर दखल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग घेणार असल्याचं या आयोगाचे सदस्य डॉक्टर आर

आनंद यांनी काल गडधिरोलीत वार्ताहरांना सांगितलं नागपुर विभागातील सहाही जिल्हयातील बाल हक्कांबाबत सुनावणी डॉक्टर आनंद यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे

क्रीडा प्रबोधनीचे प्रमुख सतीशचंद्र भट यांनी काल ही माहिती दिली

काल रात्री एक च्या सुमारास ही घटना घडली सर्व मृत हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत

पुणे ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत हवामान मान्सूननं आज अखेर संपूर्ण देश व्यापला

मान्सूनच्या या दिरंगाईमुळे सध्यातरी निम्मा देश दुष्काळाच्या छायेत आहे

अत्यल्प पाऊस झालेल्या विभागांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागांचा समावेश आहे जूनच्या अखेरीस आलेल्या पावसानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रातला आपल्या सरासरीचा अनुशेष भरून काढला पण विदर्भ मराठवाड्यात तो फारसा बरसलाच नाही आता कालपासून पुनरागमन केलेल्या पावसाकडूनच या भागाला काय त्या अपेक्षा आहेत काल राज्याच्या काही भागातनं द्पारपासुनच पावसाचं पुनरागमन झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या रात्रीपर्यंत अनेक भागांत पाऊस दाखल झाला होता आजही राज्याच्या सर्वच भागांत बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार तर राज्याच्या इतर भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे